ही योजना तात्प्रती अमलात आणली तर स्थलांतरित तसेच गरीब मजूरांना अन्नधान्य मिळू टाळेबंदीच्या काळात ही योजना सुरू करण्यासाठी काय तरत्दी कराव्या लागतील हे शकेल पाहण्याचे आदेश न्यायाधीश एन व्ही रामन न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठानं केंद्र सरकारला दिले आहेत एक देश एक शिधापत्रिका योजना यावर्षी जून महिन्यात स्रू होणार आहे देशात गह खरेदी प्रक्रियेला वेग आला असल्याची माहिती अन्न धान्य मंडळानं दिली आहे

ग्राहक व्यवहार खात्याच्या मंत्रालयाला या हंगामात चार कोटी मेट्रिक टन गव्हाच्या खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्न केले जात असून अन्न धान्याचा म्बलक साठा रहावा यासाठी सर्वतोपरी व्यवस्था केली असल्याचं अन्न धान्य मंडळानं म्हटलं आहे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उदयोग विभागाने काही अटी व शर्थीसह उदयोग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले आहेत

जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तू निर्मितीचे हे कारखाने आहेत

मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पनवेल यासह रेड झोनमध्ये असलेल्या बारा महानगरपालिका क्षेत्रात अदयाप उदयोग सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही

उद्योग सुरू करताना सामाजिक अंतर राखणे कामगारांची कंपनी किंवा कारखान्याच्या आवारात राहण्याची सोय करणे कामगारांची वाहतूक टाळणे आदी सूचनांचे पालन करणाऱ्यांनाच परवाने दिले जात आहेत

पंजाबात गेलेल्या सर्व भाविकांची तपासणी करण्याचा निर्णय पंजाब सरकारनं घेतला आहे तसंच नांदेडच्या ग्रुद्वारातल्या कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत

आज सकाळी किलेअर्क परिसरात बारा आणि भीमनगर भावसिंगप्रा भागात एक नवा रुग्ण आढळला आहे

आज जे रुग्ण आढळले आहेत त्यात काही याप्र्वीचे संशयित असून या सर्वांची पून्हा तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली

मालेगाव इथं या विषाणूमुळे बारा जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान नाशिक मधल्या डॉ वसंत पवार वैदयकीय महाविदयालयाच्या प्रयोग शाळेत आजपासून कोरोनाची चाचणी होणार आहे मालेगाव महानगरपालिकेच्या आय्क्तपदी त्र्यंबक कासार यांची निय्क्ती झाली आहे सध्याचे महापालिका आय्क्त किशोर बोर्डे प्ढल्या महिन्यात निवृत होणार आहेत मात्र ते दीर्घ काळासाठी वैद्यकिय सुट्टीवर गेल्यानं त्यांचा कार्यभार कासार यांच्याकडे देण्यात आला आहे

जळगाव जिल्ह्यात आज आणखी दोन कोरोना संसर्गित रुग्ण आढळन आले

या दोन्ही रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला

दोघां संशयितांना वाशिम इथं शासकिय रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष बोरसे यांनी दिली रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातलं अठरा महिन्यांचं एक बालक कोरोना मुक्त झालं आहे पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्याच्यावर उपचार स्रू होते या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज टाळ्या वाजवून त्याला निरोप दिला

त्यात विधान परिषदेच्या रिक्त जागेवर विदयमान म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती प्न्हा करण्यात आली

कोरोनाच्या प्रादुभावामुळे सहकारी संस्थांची अनेक कामे वेळेत होणे शक्य नसल्यानं त्यांना सुट मिळावी यासाठी व नियमान्सार सहकारी संस्था अधिनियमात स्धारणा करण्याचा निर्णयही काल झाला

मुंबई पोलिस आयुक्तालयानं ही माहिती दिली आहे

तीन दिवसांत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा या विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे

पोलिसांची प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत

सर्व पोलिसांना आवश्यक पीपीई किट् फेस मास्क हँड सॅनेटाईझर ग्लोव्हस् फेस शिल्ड प्रवल्या आहेत याशिवाय पोलिसांच्या आरोग्यासाठी विशेष हॉस्पिटल्स् तर कोविड हॉस्पिटलमध्ये पोलिसांसाठी काही खाटा आरक्षित ठेवल्या आहेत

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं एक दोन दिवसात या बस जाणार आहेत या बसगाड्या ध्वळ्याहन रवाना होतील आणि परत ध्ळ्यालाच येतील तिथून विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येईल

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर घेणार आहे लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यानंतर आणि देशभरातली स्थिती सामान्य झाल्यानंतर सरकार परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करेल असं मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे सामाजिक माध्यमादवारे त्यांनी ही माहिती दिली आहे